यंदाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ

महाराष्ट्राच्या स्मरणात असलेला बातम्यांचा आवाज हरपला सुधा नरवणे याचं निधन जमाव देशात अलीकडच्या काळात जमावाकडून झालेल्या हत्त्येच्या घटना लक्षात घेऊन त्यावर योग्य प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात येत असून ही समिती चार आठवड्यात आपल्या शिफारशी सरकारला सादर करेल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काल लोकसभेमध्ये ही माहिती दिली याखेरीज गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका केंद्रीय मंत्रिगटाची स्थापनाही करण्यात आली असून उच्चस्तरीय समितीनं दिलेल्या शिफारशींचा अभ्यास करून हा मंत्रिगट आपला अहवाल पंतप्रधानांना सादर करेल असंही राजनाथसिंह यांनी सांगितलं शाह महाराज राजर्षि छत्रपती शाह् महाराज यांना केंद्र सरकारनं भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी काल लोकसभेत केली कोल्हाप्रसह संपूर्ण देशाला शाहू महाराजांनी प्रगतीचासमतेचा विचार दिला आहे अशा द्रष्ट्या लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे राज्यातील सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मंजूर केला असून यासाठी निधीची तरतूद करणार असल्याची ग्वाही रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली या मार्गामुळे उस्मानाबाद सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल तसच तुळजापूरला भेट देणाऱ्या भाविकांचीही मोठी सोय होणार आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केल आहे

फडणविस आता सुराज्याची लढाई लढावी लागेल नव्या पिढीला सुराज्य द्यावं लागेल समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितितर्फे चिंचवडगाव इथ क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारलं जाणार आहे त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते पुण्याचे संपर्कमंत्री गिरीश बापट खासदार श्रीरंग बारणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे यावेळी उपस्थित होते बापट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तब्बल तेवीस विधेयकं मंजूर करवून घेतली हे अधिवेशन शंभर टक्के यशस्वी झालं असा दावा विधानकार्य मंत्री गिरीश बापट यांनी काल केला पुण्यातल्या प्रशांचा संदर्भ देऊन बापट म्हणाले की पुण्यातला वायू प्रदूषणाचा कृति आराखडा हा सर्वात महत्वाचा विषय विधीमंडळात मार्गी लागला तसंच मुलींची पहिली शाळा सुरु झाली त्या भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित स्मृतिस्थळाच्या विषयालाही अधिवेशनात चालना मिळाली

किसन महाराज साखरे यांना जाहीर झाला आहे

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली बालक्मार अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुढाकारातून घेण्यात येणारं बालकुमार साहित्य संमेलन यंदा भिलार इथं घेण्याचा महत्तवपूर्ण निर्णय काल पूण्यात झालेल्या सर्वसाधारण घेण्यात आला

शासनानं सकारात्मक भूमिका घेऊन भिलार इथं बालक्मार साहित्य संमेलन घेण्यास परवानगी द्यावी यासाठी संस्थेचे पदाधिकारी सांस्कृतिककार्य मंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार आहेत नोव्हेंबर मध्ये असलेल्या बालदिनाचं औचित्य साधून तीन दिवसांचं संमेलन भरविण्याचा संस्थेचा मानस आहे

मध्यनातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे

या पार्श्वभूमीवर आगामी आठवडाभरात प्रमुख राजकीय पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत

जळगाव शहर महानगरपालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे

यात युती न झाल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्यावतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेनेच्यावतीने माजी आमदार सुरेश जैन यांनी अनेक जागांवर बिनविरोध निवडीच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यात यश आले नाही त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाजन आणि जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

मंत्रालयात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टिळकांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्ण्यात चिंचवडगाव इथ लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्य सत्रिक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं मराठा मोर्चा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी राज्यात कालही अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली या आंदोलना दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे दरम्यान काल नाशिकमध्ये पाथर्डी फाटा इथं उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर औरंगाबाद महामार्गावर तर जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात किनगाव इंथ विविध मार्गांनी आंदोलन करण्यात आलं

धुळे आणि बुलडाणा जिल्ह्यातही ठिय्या आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं लोकप्रसारक दिन राष्ट्रीय लोक प्रसारण दिन आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं काल पूणे आकाशवाणीच्या सभागृहामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आकाशवाणीच्या बातम्या विश्वासार्हता आणि लोकप्रियता या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले मला आकाशवाणीचं कौतुक अशासाठी आहे की ऑल इंडिया ऊर्दू सर्व्हिस हि सर्वाधिक कुठे ऐकली जात असेल तर ती पाकिस्तानात ऐकली जाते

पेशावर पासून लाहोरपर्यंतचा प्रवास बसनं करताना मी आपल्या आकाशवाणीच्या हिंदी बातम्या ऐकल्या बसमध्ये हिंदी बातम्या लावलेल्या आणि मलाही माझ्या कानांवर विश्वास तेव्हा बसत नव्हता पण हिंदी बातम्या त्याही देवकीनंदन पाण्डे यांच्या अस्खलित हिंदीमध्ये तीथे ऐकायला मिळणं याचं वजन काही औरच

खणखणीत आवाज स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार तसच लयबद्ध सादरीकरण ही त्यांच्या वृत्त निवेदनाची काही वश्विष्ट्य त्यांच्या आवाजाबरोबरच त्यांच्या लघूकथाही लोकप्रिय होत्या दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी आकाशवाणीसाठी वृत्त निवेदिका म्हणून काम केलं राज्य पुरस्कारांबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी बोपोडी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत हवामान काल दिवसभरात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच अधीए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हड्लिवर नमस्कार